राज्याच्या गृहविभागानं याबाबतचे निर्देश जारी केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र मुंबई पोलीस जो तपास करत होते त्याचा तपास सीबीआयने स्वतःकडे घेतला मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा लौकिक सर्वांना माहिती आहे तरी त्यांना बदनाम करण्याचं काम करण्यात आलं यापुढे सीबीआयला अशा प्रकारे हस्तक्षेप करता येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

मात्र हा अधिकार आता काढून घेण्यात आला आहे

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल ड्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली संयुक्त प्रवेश मंडळानं नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार हा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले जेईई मुख्य परीक्षा सध्या इंग्रजी हिंदी आणि ग्जराती या तीन भाषांमध्येच घेतली जाते ज्या राज्यांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्रादेशिक भाषांना प्राधान्य दिलं जातं तिथे जेईई परीक्षा प्रादेशिक भाषेत घेण्यात येईल असं निशंक यांनी सांगितलं सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना जेईई मुख्य परीक्षेत आणखी जास्त गुण मिळवण्यास मदत होईल आणि मेरिटमध्ये वाढ होईल असं ते म्हणाले

बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात आगर नांदूर नागझरी धोंडराई तर बीड तालुक्यातल्या हिरापूर गावात झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची काल पाहणी केल्यानंतर त्या बोलत होत्या आपण ज्या भागात दौरा केलाय त्या भागात अद्याप सरकारमधले मंत्री तसंच प्रशासनतलेही कोणी पोहोचलेलं नाही असं त्या म्हणाल्या शेतकऱ्यांची येणारी दिवाळी गोड करा अन्यथा पंचनाम्याची होळी केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही मुंडे यांनी राज्य सरकारला दिला दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या पाचोड दरेगाव इथल्या अतिव्रष्टीनं नुकसान झालेल्या पिकांचीही मुंडे यांनी काल पाहणी केली

आगामी पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगानं औरंगाबाद शहरातल्या भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा पदवीधर संपके कार्यालयालाही मुंडे यांनी काल भेट देऊन निवडणुकीसंबंधी आढावा घेतला

ते काल मंत्रालयात आयोजित दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते राज्यात मनोरंजन क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून मराठी हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांमधल्या जाहिराती मालिका आणि माहितीपटांची निर्मिती होते ही गोष्ट लक्षात घेता याबाबतच्या धोरणाची आवश्यकता असल्याचं ते यावेळी म्हणाले

राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत खरीप हंगामात जिल्हा बॅकेकडून शेतरकऱ्यांच्या पूर्वीच्या कर्जाचं व्याज कापण्यात येत आहे किंवा व्याज दिल्याशिवाय नवीन कर्ज दिले जात नाही अशा आशयाची यांचिका दाखल करण्यात आली असून त्यावरच्या सुनावणी दरम्यान न्यायालयान शेतकऱ्यांना तात्काळ पीज कर्ज द्यावे असा आदेश दिला

आज दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करतील खडसे यांनी परवा भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता

सातारा इथं काल अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते दरेकर यांनी त्या आधी खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा इथल्या जलमंदिर महाल इथं भेट घेऊन चर्चा केली

या मालिकेचा हा द्सऱ्या टप्प्यातला सोळावा भाग आहे

औसा तालुक्यातला उंबडगा आलमला हा पूल पुरानं वाहून गेल्यानं तातडीनं या पुलाची दुरुस्ती करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेत रस्ते आणि पश् पालकांना गोठे देण्यात येणार असल्याची माहिती आमदार पवार यांनी यावेळी दिली

ते काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होते

या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं होतं तर काही भागात घरांमध्येही पाणी शिरलं होतं परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही काल पाऊस झाला परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ इथल्या कानेगाव इथं दहा वर्षाच्या मुलाचा वीज पडून मृत्यू झाला तर एक बैल दगावला परभणी शहरासह परिसरात काल सायंकाळी जोरदार पाऊस झाला सेलू शहरातल्या हसमुख कॉलनीत काल एका घरावर वीज कोसळली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही

त्यापैकी दोन जण वाचले असून तिघांचा शोध सुरु आहे

या निवडणूकांसाठी सध्या सोळा किलोमीटर अंतराचा निकष आहे सरसकट भौगोलिक भागांचा नीट विचार करून पाच किलोमीटरच्या परिसरातच मतदारांना मतदान केंद्र उपलब्ध झाली तरंच मतदानाचा हक्क मतदार बजावू शकतील असंही पाटील यांनी बलदेव सिंग यांना सांगितलं

फलोत्पादन आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भूमरे यांच्या औरंगाबादमधल्या निवासस्थानापासून केंद्रीय ग्राहक संरक्षण तथा अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन इथल्या निवासस्थानापर्यंत या आंदोलनामधे मानवी साखळी तयार करण्यात आल्याचं संघटनेचे सरसेनापती लहु शेवाळे यांनी सांगितलं आंदोलकांकडे यावेळी आरक्षण मागणीचे फलक होते

केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ परभणी जिल्हा आणि शहर काँग्रेसच्या वतीनं कालपासून स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे शहरातल्या खंडोबा बाजार परिसरातील गुरुवार बाजारात या मोहिमेची सुरुवात झाली

आणि काचीगुडा नारखेड ही रेल्वे आजपासून आठवड्यातून सहा दिवस हिंगोली अकोला अमरावती मार्गे धावणार आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगानं या सर्व गाड्या आरक्षित असणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे